शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल रात्री चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली सीमेवरील तणाव कमी करण्यावर आणि लवकरात लवकर सैन्य माघारी घेण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं सध्याची तणावाची परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नसून सीमेवरील सैन्यानं एकमेकांशी संवाद कायम ठेवावा आणि योग्य अंतरावर तैनात रहावं असंही यावेळी मान्य करण्यात आलं वादाचं रुपांतर भांडणात होऊ नये याची दोन्ही देशांनी काळजी घ्यावी त्यासाठी दोन देशांमध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकीत एकमतानं मान्य झालेल्या मुद्द्यांचा परामर्श घ्यावा असं जयशंकर आणि वँग यी यांच्यातील चर्चेत मान्य करण्यात आलं सीमेबाबत झालेल्या करारांचं पालन सीमाभागात शांतता आणि स्थैर्य राखणं वाद वाढेल अशी कृती टाळणं निश्चित केलेल्या मार्गांनी संवाद आणि चर्चेची प्रक्रिया सुरूच ठेवणं या मुद्द्यांवर दोन्ही मंत्र्यांमध्ये एकमत झालं सीमेवरील तणाव पूर्णपणे निवळल्यावर दोन्ही देशांमधील विश्वास वृद्धींगत करण्यासाठी वेगानं प्रयत्न करण्याचंही यावेळी मान्य करण्यात आलं

जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात काल बैठक झाली रशिया भारत चीन त्रिस्तरीय सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी मतप्रदर्शन करण्यात आले जागतिक विकास शांतता आणि स्थैर्यासाठी तिन्ही देशांनी एकत्र विकास आणि सहकार्य करणं आवश्यक असल्याचं यावेळी मान्य करण्यात आलं बहुस्तरीय समावेशकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन या घटकांना तिन्ही देशांच्या मंत्र्यांनी यावेळी पाठींबा दिला यावेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी पुढील त्रिस्तरीय बैठकीचं यजमानपद जयशंकर यांच्याकडं सुपूर्द केलं भारत पॅलेस्टाईन चर्चा भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान काल परराष्ट्र कार्यालय पातळीवरील चर्चेची तिसरी फेरी झाली दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला

भारत अर्जेंटिना भारत आणि अर्जेंटिनामध्येही काल परराष्ट्र कार्यालय पातळीवरील चर्चेची पाचवी फेरी झाली यावेळी धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टिकोनातून दोन देशांमधील संबंधांचा आढावा घेण्यात आला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यामतून झालेल्या या बैठकीत राजकारण व्यापार आर्थिक सहकार्य या विषयांबरोबरच संरक्षण अवकाश उर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान औषध निर्मिती खाणकाम सांस्कृतिक देवाणघेवाण या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली दोन्ही देशांमध्ये झालेल्या आणि आगामी काही काळात होणाऱ्या करारांचाही आढावा घेतला भारत जपान करार अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि जपान मध्ये सैन्याविषयक एक महत्वाचा करार काल करण्यात आला या करारामुळे उभय देशांच्या सैन्यदलांना रसद पुरवठ्यासाठी परस्परांच्या तळावर प्रवेश करता येईल तसंच या तळांचा वापरही करता येणार आहे दोन्ही देशांमध्ये चिनी लष्कराच्या वाढत्या कारवायांच्या चिंताजनक पार्श्वभूमीवर हा करार महत्वाचा मानला जात आहे

या करारामुळे उभय देशाच्या सैन्यदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढेल त्याच्या परिणामस्वरूप द्विपक्षीय संरक्षण गुंतवणुकीचा विस्तार होईल असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे युरोपीय समुदाय ब्रिटनने व्यापाराच्या मुद्द्यावर आणलेल्या नव्या विधेयकामुळं ब्रेक्झिट कराराचा भंग होत असल्याचा इशारा युरोपीय समुदायानं ब्रिटनला दिला आहे युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याबाबत जानेवारी महिन्यात करार झाल्यानंतर ब्रिटननं त्यातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर केलं आहे त्यावर युरोपीय समुदायानं काल तातडीची बैठक घेऊन आक्षेप नोंदवला मात्र हे विधेयक मागे घेणार नसल्याचं ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री मायकेल गोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे चीन अमेरिका व्हिसा राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकणाऱ्या एक हजारांहून अधिक चीनी विद्यार्थी आणि संशोधकांचा व्हिसा रद्द केल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे हे चीनी विद्यार्थी अमेरीकेत येऊन बौद्धिक संपदेची चोरी करतात आणि त्याचा वापर चीनमधील आर्थिक आणि लष्करी विकासासाठी केला जातो असा आरोप ट्रम्प प्रशासनानं केला आहे अमेरिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना चीनने अमेरिकेवर वांशिक भेदाभेद केला जात असल्याची टीका केली आहे

दोन दिवसांची ही परिषद कालपासून सुरू झाली

शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्याच्या हेतूनं नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आलं आहे

बँक कर्जदार बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे माजी महालेखा नियंत्रक राजीव महर्षी या समितीचे अध्यक्ष आहेत

ही समिती एक आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे सर्वोच्च न्यायालयात सध्या या मुद्द्याशी संबंधित सुरू असलेल्या सुनावण्यांच्या वेळी यासंदर्भात विविध स्वरुपाच्या चिंता उपस्थित करण्यात आल्याच्या अनुषंगानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे ई लर्निंग कोरोना काळात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सध्या स्रू असलेल्या डिजिटल शिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयनं राज्यातील सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत पुढील दोन आठवड्यांत या अधिकाऱ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे

विवेकानंदांच्या या भाषणामुळं संपूर्ण जगात मानवतेची नवी व्याख्या रूढ झाली असं प्रतिपादनही शहा यांनी केलं रिया वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर राज्य सरकार नियंत्रण का ठेवू शकत नाही असा सवाल काल मुंबई उच्च न्यायालयानं काल सरकारला विचारला सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या माध्यमांमधील वार्तांकनावर बंदी आणावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायालयाने हा प्रश्न विचारला बातम्यांच्या प्रसारणावर राज्य सरकार किती प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते याची माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष न्यायालय आपला निर्णय देणार आहे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करतांना उजेडात आलेल्या अंमलीपदार्थ व्यवहाराशी संबंध असल्याच्या आरोपावरून अंमलीपदार्थ विरोधी पथकानं रिया आणि शौविकला अटक केली आहे

दरम्यान कगना सुरक्षा अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील खार परिसरातल्या घराबाहेर आणि वांद्रे इथल्या बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी तिच्या खार इथल्या घराबाहेर पोलिसांची गाडी तैनात करण्यात आली असन या ताफ्यात महिला पोलिसांचाही समावेश आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार